प्रधानमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण उत्तरेकडच्या राज्यात परत गेलेल्या मजुरांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू

मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्व्रर राणा याला अमेरिकेत अटक कुणीही आपल्या सीमेत घुसखोरी केलेली नाही किंवा आपण कुणाच्या प्रदेशात अतिक्रमण केलेलं नाही तसच आपण आपल्या जमिनीचा एखादाही तुकडा किवा चौकी गमावलेली नाही असा निर्वाळा प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे

भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमावर्ती भागातल्या सद्यस्थितीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते काल बोलत होते विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी सीमारेषेवरील संघर्षाबाबत माहिती दिली भारताला शांतता आणि मैत्री हवी असली तरी देशाचं सार्वभौमत्व राखण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील आणि ते साध्य करण्यासाठी क्ठलही पाऊल उचलण्याची खूली मुभा भारतीय लष्कराला देण्यात आली आहे असं प्रतिपादन प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आपल्या एक चे भूमीकडेही वाकड्या नजरेनं बघायची कुणाचीही हिंमत होणार नाही एवढी आपली क्षमता आहेआज भारताची सेना सीमेवरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी चाल करुन जायला समर्थ आहे असं त्यांनी सांगितलं लष्करासाठी आपण प्रवलेल्या आधूनिक पायाभूत सुविधांमुळे विशेष करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याची आपली क्षमता वाढली आहे गस्तीचं प्रमाणही वाढल्यामुळे दक्षता वाढली आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या प्रतिपक्षाच्या घडामोडींची खडा न खडा माहिती वेळोवेळी मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला तसं न करण्याचा श्रारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना साजेसं प्रत्युत्तर दिलं असं प्रधामंत्री कार्यालयानं आज सांगितलं म्हणूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता असून गलवान संघर्षात भारताच्या हद्दीत कुणी घुसखोरी केलेली नाही अथवा भारतानं कुणाच्या हद्दीत अतिक्रमण केलेलं नाही असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं प्रधामंत्री कार्यालयानं नमूद केलं आहे या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनीही याबाबत सरकारला आणि भारतीय लष्कराला एकमतानं पाठिंबा जाहीर केला हा मुद्दाही प्रधामंत्री कार्यालयानं निदर्शनाला आणून दिला आहे आम्ही मजवूर नाही आहोत तर मजवूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे असं सांगत अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिली आहे भारत चीन मधे गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते या अशा प्रसंगी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु रहावी आम्ही आमच्याकडून याबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य निश्वितपणे करू असंही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानून सांगितलं कोरोनासाथीसाठी चीन जबाबदार आहे अशी संपूर्ण जगाची भूमिका असताना स्वतचा आत्मविश्वास वाढावा म्हणून चीन अशाही परिस्थितीत दबाव तंत्र वापरत भांडण उकरून काढत आहे मात्र हे दबाव तंत्र झुगारून देणं गरजेचं आहे असही उद्घव ठाकरे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहा राज्यांमधे गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं लॉकडाऊननंतर आपापल्या गावी परतलेल्या लोकांशी त्यांनी संवादही साधला स्थलांतरित मजुरांना तसंच ग्रामीण भागातल्या लोकांना उपजीविकेची संधी पुखून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असं त्यांनी सांगितलं कोविड महामारीच्या काळात खेड्या पाड्यात कृणालाही जगण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे

या जिल्ह्यांमधली सामान्य सेवा केंद्रं आणि कृषी विज्ञान केंद्रांमार्फत हे अभियान चालवलं जाईल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं

बीड शहरात काल दोन नव्या कोरोनाबाधीत रूग्णांची नोंद झाली

त्याचं गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागतही केलं

परभणी शहरातही एका नव्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णाला महागडं औषध बाहेरून आण्याची शिफारस केल्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत तीन दिवसात स्पष्टीकरणही मागितलं आहे सर्व कोव्हीड रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असूनही कोव्हीड उपचारासाठी आवश्यक असलेलं टॉसिलीझुमाब हे महागडं औषध रुग्णाला बाजारातून विकत आणायला सांगण्यात आलं या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित रुग्णाची गैरसोय झाली असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले असून या रुग्णावरील उपचाराचा सर्व खर्च शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार शासनामार्फतच करण्यात येईल असं स्पष्टं केलं आहे

त्यावेळी डेन्मार्क मधे झालेल्या हल्ल्याबाबत तो दोषी ठरला होता मात्र मुंबई हल्ला प्रकरणी पुरेशा पुराव्याअभावी त्याला सोडलं होतं त्यानंतर तो शिलोईस मधे तुरुंगात होता

उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे घरीच योग आणि कुटुंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरीच योगसाधना करुन तो साजरा करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उद्या ते जनतेला योगदिनानिमित्त संबोधित करणार असून त्यांचं हे भाषण उद्या सकाळी साडे सहा वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित होणार आहे त्यानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचं पथक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहे जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं